कोविड लसीकरण अभियानाबाबत केंद्राच्या मार्गदर्शक सूचना जारी

विधीमंडळ अधिवेशनात आजच्या शेवटच्या दिवशी प्रवणी मागण्यांवरच्या चर्चेत विरोधकांनी सरकारला धारेवर धरलं

आजपासून दोन महिल्यांसाठी नागप्र मनपाने मालमत्ता कर अभय योजना शहरात लागू केली

लसीकरणाच्या लाभार्थ्यांचा शोध घेण्यासाठी कोविड वेंकसिन इंटेलीजंस नेटवर्कचा उपयोग करण्यात येणार असून पूर्व नौंदणी केलेल्यांनाच प्राधान्य क्रमानुसार लस दिली जाईल

एका जिल्ह्यात केवळ एका उत्पादकाकडून घेतलेल्या लसीचं वितरण करण्याची सूचना देण्यात आली आहे

सरदार पटेल यांच्या पुण्यतिथी निमित प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक नेत्यांनी त्यांना अभिवादन केलं आहे सशक्त सुदृढ आणि समृद्ध भारताचा पाया रचणारे सरदार वल्लभभाई पटेल यांचं कार्य देशाच्या एकता अखंडतेचं रक्षण करण्यासाठी सदैव प्रेरणा देत राहतील असं प्रधानमंत्र्यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही वल्लभभाई पटेल यांना आदरांजली अर्पण केली आहे सरदार पटेल यांचं व्यक्तिमत्व आणि कार्य यांचं शब्दात वर्णन करणं केवळ अशक्य असून ते देशाचे सामर्थ्य आणि एकात्मतेचे जिवंत प्रतीक होते देशातले अनेक जटील प्रश्न सोडवून त्यांनी एकसंध भारताला खऱ्या अर्थानं आकार दिला त्यांचं समर्पण आणि नेतृत्व कायमच प्रेरणा देत राहील असं शहा यांनी संदेशात ट्वीटरवर म्हटलं आहे नितीन गडकरी एअर विरोधी पक्षांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांना राजकीय स्वरूप देऊ नये असं आवाहन केंद्रीय परिवहन आणि राष्ट्रीय महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केलं आहे आकाशवाणीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते समाजातल्या वंचित घटक ग्रामीण जनता कामगार आणि शेतकरी यांचा विकास घडवायला सरकार वचनबद्ध आहे

विधीमंडळ अधिवेशन एयर विधानसभेच्या मुंबई इथं होत असलेल्या विधीमंडळ अधिवेशनात आजच्या शेवटच्या दिवशी पुरवणी मागण्यांवरच्या चर्चेत विरोधकांनी सरकारला धारेवर धरलं मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरुन फडनवीस यांनी सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडलं मराठा मराठा आरक्षण कायद्याला सर्वोच्च त्यायालयानं स्थगिती दिल्यामुळे हजारो तरुणांचं भवितव्य टांगणीला लागलं आहे मुंबईत उपोषण सुरु आहे मुंबईत येणाऱ्या मराठा आंदोलकांची धरपकड सुरु आहे अशी आणीबाणिची स्थिती सरकारनं निर्माण केली आहे असं फडणवीस म्हणाले सरकार आरक्षण प्रश्नी समाजात फूट पाडत आहे असा आरोप त्यांनी केला ओबीसींच्या आरक्षणात कुणी वाटेकरी होणार नाही असं सरकार स्पष्ट का करत नाही असा सवाल त्यांनी केला पुरवणी मागण्यांबाबत बोलताना विरोधकांनी केलेल्या आरोपांचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी खंडन केलं आशिष शेलार अमित साटम यांच्यासह इतरांनी केलेल्या श्वष्टाचाराचे आरोप बिनबुडाचे असल्याचे पवारांनी ठासून सांगितलं विधान परिषद निवडणुकीत झालेल्या पराभावामुळे भाजपच्या काही गटात आनंद झाला असून तिकडचे काही फुटतील याकडे लक्ष द्या पदवीधर शिक्षक हा घटक सुजाण असतो त्यांनी नाकारले नाकारले याच द्ःख जास्त झालंय असा चिमटा पवारांनी काढला केंद्रसरकारकडून मोठ्या निधीची अपेक्षा असताना तो मिळत नाही हेही त्यांनी निदर्शनास आणलं मराठा आरक्षणसंदर्भात विरोधी पक्षानं केलेल्या विविध आरोपांचा समाचा घेताना सरकार यात आवश्यक ते सर्व करत आहे काही बाबतीत जाणीवपूर्वक गैरसमज पसरवले जात आहेत मराठा आरक्षणसंदर्भात भूमिका स्पष्ट करीत सरकार काही करत नाही हे चुकीचे आहे नोकरभरती होणार नाही वगैरे समजुती चुकीचे असल्याचे सांगत जिथे कोणती अडचण नाही त्याबाबत योग्य ते निर्णय घेतल्याचे मंत्री अशोक चव्हाण यांनी स्पष्ट केले कोरोना विषाणू प्राद्भावाच्या काळात साहित्य उपलब्ध करुन दिलं नाही आरोग्य विभागात नोकर भरती झाली नाही असा आरोप भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केला रिपब्लिक वृत्तवाहिनीचे संपादक अर्णब गोस्वामी आणि अभिनेत्री कंगना रनौत या दोघांविरुद्धच्या हक्कभंग प्रस्तावासंदर्भात नेमलेल्या विशेषाधिकार समितीला आपला अहवाल सादर करण्यासाठी मुदतवाढ यायच्या प्रस्तावावर खडाजंगी झाल्यानंतर हा प्रस्ताव मंजूर झाला हा हक्कभंग विधानसभेशी संबंधित नाही असं सांगत तो रद्द करण्याची मागणी मुनगंटीवार यांनी केली यावर राज्याच्या मुख्यमंत्र्यांचा अपमान हा संपूर्ण राज्याचा अपमान असल्याचं विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितलं महाराष्ट्र विधानपरिषदेवर धुळे तथा नंदुरबार स्थानिक प्राधिकारी संस्थाद्वारे नवनिर्वाचित सदस्य श्री अमरिशभाई रसिकलाल पटेल यांनी आज सदस्यत्वाची शपथ घेतली विधानपरिषदेत गदारोळातच विविध कागदपत्रे सभागृहाच्या पटलावर सादर करण्यात आली ग्लोबल टीचर म्हणून आंतरराष्ट्रीय पुरस्कारानं सन्मानित झालेले सोलापूरमधले शिक्षक रणजितसिंह डिसले गुरूजी यांच्या सन्मानार्थ त्यांना सरकारनं विधान परिषदेचं सदस्यत्व चावं अशी मागणी विधानपरिषदेतील पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केली

रेल्वे भरतीची परीक्षा तीन टप्प्यांत घेण्यात येईल

याच कालावधीत राष्ट्रीय औष्णिक ऊर्जा महामंडळाकडून सुद्धा रिक्त पदांसाठी परीक्षा परीक्षा घेण्यात येतील कोरोंना संकटाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षिततेचे काटेकोर नियम पळण्याबाबत उमेदवारांना सूचना देण्यात आल्या असून यंत्रणांकडून आवश्यक खबरदारी घेण्यात येईल अशी माहिती रेल्वे भरती मंडळाने दिली आहे

रंजन चितळे द्वारा लिखित आणि प्रियंका शक्ति ठाकूर द्वारा निर्देशित हे नाटक तंट्या भिल या आदिवासी क्रांतिकरकाच्या जीवनावर आधारित आहे

तरी नदीपात्राजवळील गावांना तसेच नदीपात्रामधुन आवा गमन करणा या सर्व संबंधीतांनी स्वतःची काळजी बाळगावी असे जिल्हा आपती व्यवस्थापन विभाग तर्फे सुचित करण्यात आहे आहे

तर नागपूरचे जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी वर पित्याची जबाबदारी घेतली आहे आज गृहमंत्री आणि जिल्हाधिकारी यांच्या निवासस्थानी वर आणि वधू यांचे औक्षण करण्यात आले

या योजनेच्या माध्यमातून थकीत करावरील दंड माफ करण्याचा निर्णय घेतला आहे

यामुळे शहरातील मोठ्या प्रमाणात थकबाकीदारांना याचा फायदा होणार आहे कोरोनामुळे आर्थिक परिस्थितीवर परिणाम झाला आहे त्यामुळे बऱ्याच लोकांनी मालमत्ता कर भरला नाही